सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाद्वारे मनोगतकुलगुरूंचे या ऑडीओ व्हिडिओ मालिकेची सुरुवात करण्यात येत आहे या मालिके अंतर्गत दर महिन्याला कुलगुरू विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांची सखोल माहिती देणार आहेत या मालिकेतील पहिल्या भागाचं प्रसारण दिवाळीत करण्यात येणार आहे या कार्यक्रम मालिकेतून उच्चशिक्षणासाठी आखण्यात आलेल्या विविध योजना सुविधा अभ्यासक्रम भविष्यातील संधी आणि आव्हाने विद्यापीठातील घडामोडी इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे प्णे भाजीपाला अद्यापही सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे पावसाचा फटका पालेभाज्यांच्या उत्पादनाला बसला आहे परिणामी बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे अशी माहिती मार्केटयार्ड मधील आडत्यांनी दिली आहे दिवाळी पहाट प्रस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे दिवाळी पहाट प्रस्कार विवेक वेलणकर आणि निकिता मोघे यांना जाहीर झाले आहेत दरवर्षी पुणे शहरातील सामाजिक कला सांस्कृतिक तसंच क्रीडा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो

आधार कार्ड तक्रार निवारण शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन आधार कार्ड संबंधातील तक्रारींचं निवारण करण्यासाठी मुख्य टपाल कार्यालय अर्थात जी पी ओ मधील खिडकी सेवेचे तास वाढवण्यात आले आहेत पूर्वी सकाळी दहा ते पाच अशी असणारी वेळ बदलून आता ही सेवा सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे जी पी ओ चे वरिष्ठ पोस्ट मास्तर एन

शेडगे यांनी ही माहिती दिली आहे

ही बस सकाळपासून पाण्यात अडकलेली होती राष्ट्रीय खो खो स्पर्धा सुरत इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या मुलांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली

ठाण्याची साक्षी तोरणे तर उस्मानाबादच्या जानवी पेठे आणि किरण शिंदे विजयाच्या शिल्पकार ठरल्या कुस्ती स्पर्धा युवा गटाची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आज खेड इथं पार पडली यामध्ये पुण्याच्या मल्लांनी चमकदार कामगिरी केली

हवामान पुण्यात आज दुपारपर्यंत पावसानं उघडीप दिली त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती

नमस्कार